काही निवडक श्रेणीतील अवैध स्थलांतरितांना सवलत देण्यासाठी सध्याच्या कायद्यात द्रुस्ती करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे अफगाणिस्तान बांग्लादेश आणि पाकिस्तानमधल्या सहा समुदायांच्या अवैध स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्वासाठी पात्र बनवण्यासाठी ही दुरुस्ती करण्यात येत आहे हिंदू शीख बौद्ध जैन पारसी आणि ख्रिश्चन हे ते सहा समुदाय आहेत काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकच्या सदस्यांनी हे विधेयक मांडण्यास विरोध केला याबाबत विरोधकांचे आक्षेप फेटाळून लावण्यात आले सभागृहात मतविभाजनानंतर विधेयक मांडण्यात आलं विधेयक सादर करताना अमित शहा म्हणाले की हे विधेयक अल्पसख्यांकांच्या विरोधात नाही तसंच ते घटनेच्या चौदाव्या कलमाचा भंगही करत नाही

विरोधी सदस्यांच्या गदारोळातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधेयक पटलावर ठेवलं झारखंडमध्ये मागासलेल्या जिल्ह्यांच्या विकासासाठी काही जिल्ह्यांची निवड केली आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं ते आज बोकोरो इथं जाहीर सभेत बोलत होते मतदारांनी भाजपाला पुन्हा सत्तेत आणल्यास राज्याच्या आदिवासींना अधिक सुख सोयींचा लाभ देता येईल असंही मोदी म्हणाले तसंच काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत सत्ता बळकवायची आहे असंही मोदी म्हणाले

ते हजारीबाग जिल्ह्यातील बडकागाव इथं एका जाहीर सभेत बोलत होते त्यांनी पुढे असं सांगितलं की काँग्रेसशासित छत्तीसगढ मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील नुकसान भरपाई प्रमाणेच झारखंड मधील आदिवासींना सुद्धा नुकसान भरपाई दिली जाईल भाजप सरकारच्या चुकींच्या धोरणामुळे झारखंड मधील बेरोजगारीत वाढ झाल्याचा आरोपही त्यांनी केला काँग्रेसची सत्ता आल्यास रोजगाराच्या संधीही वाढतील आणि सरकारी क्षेत्रातील सर्व रिक्त जागा भरल्या जातील असं आश्वासनही त्यांनी दिलं रांची इथं झालेल्या एका अन्य प्रचारसभेत राहुल गांधी यांनी महिलांच्या विरोधातील वाढत्या हिंसाचाराचा संदर्भ घेत भाजप सरकार महिलांना सुरक्षित वातावरण देण्यात अपयशी ठरले आहे असा आरोप केला कर्नाटक विधानसभेच्या पंधरा जागांच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बारा जागा जिंकल्या आहेत काँग्रेस पक्षाने दोन जागांवर तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला आहे या निकालानंतर येडियुरप्पा यांच्या नेतृत्वातल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं स्पष्ट बहुमत मिळवल्याचं स्पष्ट झालं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे दरम्यान कर्नाटकचे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधीमंडळ नेतेपदाचा तर दिनेश गुंडू राव यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे

मात्र केवळ दोन जागीच काँप्रेसला विजय मिळवता आला या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत सिद्धरामय्या यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यांकडे राजीनामा सादर केला

राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी ही घटना अत्यंत दुर्देवी आणि वेदनादायक असल्याचं नमूद करत अपघातातील जखमींना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आग लागलेल्या इमारतीच्या अपु या सुरक्षा उपायांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली मृतात्म्यांना शांती मिळावी म्हणून सभागृहात दोन मिनिटाचे मौन ठेवण्यात आले शून्य प्रहरात भाजपचे विजय गोयल यांनी सांगितलं की उपहार सिनेमा दुर्घटनेतून राजधानी दिल्लीनं धडा घेतलेला नाही असं दिसतयं अग्नीसुरक्षेच्या उपाययोजना नसलेल्या बेकायदा इमारती लोकांचा जीव घेतायेत असंही ते म्हणाले भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात संरक्षण उद्योग तसंच संरक्षण तंत्रज्ञान या मुद्यांवर चर्चा झाली आज नवी दिल्ली इथं झालेल्या द्विपक्षीय चर्चेत प्रादेशिक सुरक्षेच्या दृष्टीनंही विचार विनिमय झाला भारत ऑस्ट्रेलिया दरम्यानची ही तिसरी सचिव पातळीवरची बैठक होती प्रत्येक व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या परवानाधारी शस्त्रांची संख्या कमी करणारी आणि संबंधित कायद्याचा भंग करण्यासाठीच्या शिक्षेत वाढ करण्याची सुधारणा सुचवणारं सुधारित शस्त्रास्त्र विधेयक आज लोकसभेत मंजूर करण्यात आलं राज्य सरकारच्या अधिकारांमधे कपात करण्यासाठी हे विधेयक मांडण्यात आल्याच्या आरोपांचा इन्कार करत शस्त्रास्त्र हा विषय केंद्राच्या अखत्यारीत येत असून राज्यांना याबाबत अत्यंत मर्यादित कायदेशीर अधिकार आहेत असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधेयकावरच्या चर्चेवेळी स्पष्ट केलं नेमबाजी आणि धनुर्विदया या क्रीडा प्रकारांतल्या खेळाडूंवर शस्त्रास्त्र निर्बंध लावले जाणार नाहीत असं ते म्हणाले शस्त्रांच्या संख्येवरच्या निर्बंधातून निवृत्त लष्करी अधिकारी आणि मान्यताप्राप्त खेळाडूंना वगळण्यात यावं अशी सूचना काँग्रेसच्या प्रणित कौर यांनी केली पशुवैद्यक बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या चार आरोपींचे मृतदेह शुक्रवारपर्यंत जतन करावेत असे निर्देश तेलंगणा उच्च न्यायालयानं दिले आहेत या प्रकरणासंबधीच्या इतर दोन याघिकांवरची सुनावणी न्यायालयानं गुरुवारपर्यंत पुढे ढकलली आहे नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याच्या दरानं यंदा चौदा हजार रूपयांपर्यंत मजल मारलेली असताना दोन दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण दिसत आहे

शासनानं कांद्याचे दर नियंत्रित करण्यासाठी कांदा व्यापाऱ्यांवर नजर ठेवायला सुरूवात केली असून साठेबाजारांवर कारवाई करण्यात येणार आहे या भीतीपोटीच व्यापा यांनी कांदा खरेदीमधे हात आखडता घेतल्याचं सांगितलं जातं कांद्याच्या भावानं सर्वत्र विक्रम प्रस्थापित केल्यानंतर शनिवारपासून कांद्याचे भाव कमी होऊ लागले आहेत आज सकाळच्या सत्रात कांद्याला एकवीसशे रूपये ते पाच हजार सहाशे एक रूपये प्रति क्विंटल तर सरासरी चार हजार दोनशे रूपये भाव मिळाला

मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि कायदा राज्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी बैठकीनंतर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या गुन्ह्यामधे सतत वाढ होत असल्याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली

वाडा अर्थात जागतिक उत्तेजक चाचणी विरोधी संघटनेनं आज रशियावर जागतिक क्रीडास्पर्धेत भाग घेण्यास बंदी घातली

शिफारशींची संपूर्ण यादी यासंदर्भात स्वित्झर्लंडमधल्या लौसाने इथं आज झालेल्या बैठकीत एकमतानं मंजूर केली असल्याचं संघटनेच्या प्रवक्त्यानं सांगितलं या निकालाचा अर्थ असा आहे की रशियाचे सर्व खेळाडू टोकियो ऑलिंपिकमध्ये तटस्थ म्हणून भाग घेऊ शकतील आणि वाडा ज्या डोपिंगच्या व्यवस्थेला सरकार प्रायोजित मानतं त्या व्यवस्थेचा हे खेळाडू भाग नाहीत हे त्यांना सिद्ध करावं लागेल शैक्षणिक कर्ज फेडण्यासाठी बँकेकडून असह्य दबाव टाकण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची एकही घटना सरकारच्या निदर्शनाला आलेली नाही अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली कर्ज वसुलीसाठी कोणताही दबाव किंवा जबरदस्ती न करण्याचं धोरण स्वीकारण्याच्या सूचना सर्व सरकारी बँकांना दिल्या आहेत असं त्या म्हणाल्या

देशातली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले ग्रामीण भाग हागणदारीमुक्त झाले आहेत केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली पश्चिम बंगाल वगळता राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधले शहरी भाग हागणदारीमुक्त झाले आहेत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ग्रामीण भागात दहा कोटी अधिक घरगुती शौचालयं बांधली असल्याचं त्यानी सांगितलं पाकिस्तानामध्ये आज एका स्थानिक न्यायालयानं माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरीअम नवाज हिच्या विमानाद्वारे देशाबाहेर जाण्यास प्रतिबंध असलेल्या यादीमधून नाव वगळण्याबाबत सात दिवसात निर्णय घेण्याचे निर्देश सरकारला दिले